प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं संबोधीत उपग्रहभेदी क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीबद्दल प्रधानमंत्र्यांनी राष्ट्राला उद्देशून केलेलं भाषण आचारसंहितेचा भंग करणारं नव्हतं असा निवडणूक आयोगाचा निर्वाळा पाकिस्ताननं आपल्या भूमीवरुन नियंत्रित होणाऱ्या दहशतवादी कारवायांविरुद्ध ठोस कारवाई करावी असं भारत आणि अमेरिकेचं संयुक्त आवाहन भारत आणि बोलिव्हिया यांच्यामध्ये विविध क्षेत्रांसाठी आठ महत्त्वपूर्ण सामंजस्य करार

अझलनशाह हॉकी स्पर्धेत आज भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यात अंतिम सामना रंगणार आगामी लोकसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर देशभरात सर्व पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी महत्वाचे राजकीय नेते सरसावले आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज अरुणाचल प्रदेश आणि आसाम ििं प्रचार सभांना संबोधित करतील आज सकाळी प्रधानमत्र्यांनी पश्चिम सियांग जिल्ह्यातल्या आलो धिं एका प्रचार सभेला संबोधित केलं भाजपाचे नेते किरण रिजीजु यांचा हा मतदारसंघ आहे

काँग्रेस अध्यक्ष राह्ल गांधी आणि पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी हे आसाममधल्या पक्षाच्या उमेदवारांसाठीची प्रचार मोहिम एप्रिलॅच्या पहिल्या आठवड़यात सुरू करणार आहेत भाजपा अध्यक्ष अमित शहा हे आज गुजरातमधल्या गांधीनगर मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत दुसऱ्या टप्प्यातल्या लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा काल शेवटचा दिवस होता

अंतराळातील उपग्रहाला क्षेपणास्त्राच्या साहाय्याने उध्वस्त करणाऱ्या भारताच्या यशस्वी चाचणीबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून केलेले भाषण आदर्श आचारसंहितेचा भंग करणारे नव्हते असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे निवडणूक आयोगाने यासंदर्भात शहानिशा करण्यासाठी नेमलेल्या अधिकाऱ्यांच्या समितीने दिलेल्या अहवालाच्या आधारे हा निर्णय दिला प्रधानमंत्र्यांच भाषण हे निवडणूक आचारसंहितेतील सत्ताधारी पक्ष संबंधीच्या निर्देशांच उल्लघंन करणार नव्हतं असा निष्कर्ष समितीने काढला होता भारताचा त्या चार देशांमध्ये समावेश झाला आहे ज्यांच्याकडे अंतराळात शत्रूंचे उपग्रह उध्वस्त करण्याची ताकद आहे आणि मिशन शक्तीच्या यशामुळे भारताने स्वतःला जागतिक अंतराळ सत्ता म्हणून स्थापित केले आहे असं मोदींनी आपल्या भाषणात सांगितलं होतं गुजरातमधील गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून भाजप अध्यक्ष अमित शहा आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत अहमदाबाद येथील नारणपुरा येथे रोड शो ला सुरुवात करण्यापूर्वी अमित शहा यांनी आपल्या भाषणात सांगितलं की निवडणूक या एकमेव मुद्यावर लढवली जाणार आहे की देशाचं नेतृत्व कोण करणार त्यांनी सांगितलं की फक्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश सुरक्षित राहू शकतो

ज्येष्ठ भाजप नेते राजनाथ सिंह नितिन गडकरी शिवसेना अध्यक्ष उद्दव ठाकरे अकाली दल नेता प्रकाशसिंग बादल आणि लोकजनशक्ती पार्टी नेता रामविलास पासवान यांचीही यावेळी भाषणं झाली

जम्मू काश्मीरमधल्या दहशतवाद्यांना आर्थिक पुरवठा केल्या जाण्याच्या तसंच इतर दहशतवादी घ जांवर समन्वयी पद्धतीनं कारवाई करता यावी यासाठी केंद्र सरकारनं वेगवेगळ्या घ किंचा मिळून एम डी

जी

जम्मू आणि काश्मीर पोलीस गुप्हेर विभाग केंद्रीय अन्वेषण विभाग राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि प्राप्तीकर विभागाचे प्रतिनिधी या गात असतील असं या संदर्भातल्या अधिकृत आदेशामध्ये म्हा किं आहे दहशतवादी कृत्यांना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांविरोधात हा गाकारवाई करले असंही आदेशात नमूद केलं आहे या गावी दर आठवङ्याला बैठक होईल तसंच या गाला नियमीतपणे अहवालही सादर करावा लागणार आहे बंगळुरु श्वे आयकर विभागाच्या कार्यालयापुढं संयुक्त जनता दलासह काँप्रेसनं निदर्शनं करुन संपुआनं भ्रष्टाचाराला पाठिशी घालण्याचं काम केलं आहे असा आरोप वरिष्ठ नेते अरुण जेटली यांनी केला आहे कर्नाटकमधे आयकर विभागानं घातलेल्या छाप्यांमध्ये कुठल्याही राजकीय नेत्याचा मंत्र्याचा तसंच खासदाराचा समावेश नव्हता तसंच या कारवाई मागे कसलाही राजकीय हेतु नसल्याचं जेटली यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे कर्नाटकमधल्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता आणि कंत्राटदार यांच्या आस्थापनांवरच या छापे टाकण्यात आल्याचं जेटली यांनी स्पष्ट केलं

पाकिस्तानच्या भूमीवरुन नियंत्रित होणाऱ्या दहशतवादी कारवायांविरुद्ध ठोस कारवाई करण्याचं आवाहन भारत आणि अमेरिकेनं पाकिस्तान सरकारला केलं आहे

त्यावेळी दक्षिण आशियातल्या वाढत्या दहशतवादी कारवायांविषयी गंभीर स्वरुपाची चर्चा झाली नंतर प्रसिद्ध झालेल्या संयुक्त निवेदनात पाकिस्तान सरकारला हे आवाहन करण्यात आलं आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवादाला आळा घालण्याच्या कामी भारतानं दिलेल्या योगदानाची अमेरिकेनं प्रशंसा केली आहे

याच दौऱ्याअंतर्गत ते तीन दिवसांसाठी बोलिव्हिया भेरींवर असून हा त्यांच्या भेरींवा दुसरा दिवस होता राष्ट्रपति रामनाथ कोविंद यांचा बोलोव्हियानं काँडर दि लॉस अँदेस एन एल ग्रादो दि ग्रॅन कॉलर हा सर्वोच्च राष्ट्रीय किताब देऊन सन्मान बहाल करून त्यांचा गौरवही केला बोलिव्हियातल्या सांताक्रूज इथं झालेल्या एका कार्यक्रमात बोलिव्हियाचे राष्ट्रपती एव्हो मोरालेस यांच्या हस्ते कोविंद यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला दरम्यान आपल्या बोलोव्हिया भे ीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बोलिव्हियाचे राष्ट्रपती एव्हो मोरालेस यांची भे धेऊन चर्चा केली या भेरींदरम्यान शिष्टमंडळ स्तरावर झालेल्या बैठकीत दोन्ही देशांच्या परस्पर हिताच्या मुद्यांवर चर्चा करण्यात आली

दहशतवादी कारवायांना निधी पुरवणा याविरोधात संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेनं संमत केलेल्या ठरावाचं भारतानं स्वागत केलं आहे भारताचे संयुक्त राष्ट्रातले स्थायी प्रतिनिधी सईद अकबरुद्दीन यांनी सांगितलं की पैशाचा ओघ थांबेपर्यंत दहशतवादी कारवाया थांबणार नाहीत त्यामुळं दहशतवादी कारवायांना पैसा पुरवणं हा गुन्हा मानला जावा याकरता कायदेशीर तरतूद गरजेची आहे

परवानगी ही फक्त प्रशासकीय प्रक्रिया असून आरोपपत्र दाखल करायची कारवाई त्याशिवायही होऊ शकते असं दिल्ली पोलिसांनी सांगितल्यानंतर मुख्य महानगर दंडाधिकारी दीपक शेरावत यांनी हे निरिक्षण नोंदवलं

नवी दिल्ली थें सुरु असलेल्या भारतीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधूनं महिला एकेरीच्या उपान्त्य फेरीत प्रवेश केला आहे तिचा सामना आज चीनच्या हे बिंगजियाओ बरोबर होईल